पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान लोटे त्शेरिंग यांच्यात दूरध्वनी वरून चर्चा कोविड विरोधातल्या भारताच्या लढ्याला भूतानचा पाठींबा

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानचे पंतप्रधान लोटे त्शेरिंग यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा केली भारतात सध्या आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला समोरं जाताना केंद्र सरकार आणि जनता करत असलेल्या प्रयत्नांना त्शेरिंग यांनी पाठींबा दर्शवला भूतान सरकार आणि भूतानच्या जनतेकडून कोरोना विरुद्धच्या लढ्याला मिळत असलेल्या पाठींब्या बद्दल मोदी यांनी आभार व्यक्त केले कोरोना संकटाच्या काळात आणि भविष्यातही भारत आणि भूतानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहतील यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी या परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचं बागची यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले ब्रिटनये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मोदी यांना विशेष निमंत्रित म्हणून या परिषदेसाठी उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलं होतं

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि लसीकरण प्रशासनाचे राष्ट्रीय तज्ञ गटाचे सदस्य डॉक्टर आर एस शर्मा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे याबाबतचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते

त्याचबरोबर राज्यांनी दोन्ही मात्रा घेवून लसीकरण पूर्ण करण्याच्या मुद्द्यावर जोर देत त्यासंदर्भात जनजागृती मोहीम राज्यांनी हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचंही भूषण यांनी म्हटलं आहे

तर लसीचा योग्य वापर सुनिश्वित करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरण करणाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षित कराव असंही यावेळी सांगण्यात आलं दरम्यान दुसरी मात्रा प्राप्त होण्यासाठी कोविन एप मध्ये लवकरच बदल करण्यात येतील अशी माहिती शर्मा यांनी यावेळी दिली ग्रामीण कोरोना ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी राज्यांनी खबरदारीच्या उपाय योजना कराव्यात असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी पंचायत समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पंचायत राज मंत्रालयानं राज्यांना लिहिलेल्या पत्रात दिले आहेत कोरोना नियमांबाबत ग्रामीण भागात जागरूकता निर्माण करा यासाठी जनजागृती अभियान राबवा यात स्थानिक युवकांना सामील करून घ्या अफवा पसरू नयेत याची खबरदारी घ्या असं मंत्रालयानं म्हटलं आहे ग्रामपंचायतींची कार्यालयं शाळा आरोग्य केंद्र अशा ठिकाणी विलगीकरण केंद्र तयार करावीत तंत्रज्ञानाचा वापर करून कोविड तपासणी निगा केंद्र लसीकरण या विषयीची माहिती घ्यावी त्याचबरोबर स्वस्त धान्य पिण्याचं पाणी स्वच्छता रोजगार या विषयीच्या केंद्रीय योजनाच्या माध्यमातून गरजूंची मदत करावी अशा सूचना पंचायत राज मंत्रालयानं राज्यांना दिल्या आहेत

या मॉडेल्सची अंमलबजावणी राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी असं मत आरोग्य सचिवांनी व्यक्त केलं आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत कोविडच्या उपाययोजना आणि सद्यस्थितीबाबत माहिती दिली मुंबई महानगरपालिकेने वॉर्ड पातळीवर नियंत्रण कक्ष स्थापन केल्याने रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लोकांना त्रास झाला नाही तर पुण्यानेही रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंधांसह केलेल्या उपाययोजनांचा उल्लेख करत मिळवलेल्या यशाबद्दल आरोग्य मंत्रालयाने पुण्यातील यंत्रणांचेही कौतुक केले आहे

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली

त्याचबरोबर राज्यात कडक निर्बंध वाढवण्याबाबत उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचंही टोपे यांनी म्हटलं आहे मदत आय एन एस कोची आणि ताबार ही जहाजं आज वैद्यकीय साहित्य घेऊन न्यू मंगलोर इथल्या बंदरावर पोहोचली

कुवैतकडून झालेल्या या मदतीबद्दल भारताने कृतज्ञता व्यक्त केली आहे

गोयल केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आज निर्यात संवर्धन परिषदेच्या सदस्यांशी आंतरराष्ट्रीय व्यापाराशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा केली संकटाच्या या काळातही चांगल योगदान दिल्या बद्दल गोयल यांनी निर्यातदारांची प्रशंसा केली

कोरोना संकटामुळे येत असलेल्या अडचणीबाबत मदत केंद्राशी संपर्क साधण्याची सूचना गोयल यांनी यावेळी केली विविध क्षेत्रांसाठी लागू केलेल्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा निर्यात दारांनी लाभ घ्यावा असं आवाहनही गोयल यांनी केलं

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे कोविड सकारात्मकता कोविड काळात सकारात्मक मानसिकता ठेवणं हे मोठं आव्हान असून ती निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी कोविड प्रतिसाद दलाकडून नागरिकांसाठी अमर्याद सकारात्मकता आपण जिंकणारच या व्याख्यान मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे

कोविड प्रतिसाद दलाचे संयोजक निवृत्त लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांनी या व्याख्यान मालिकेमुळे आत्मविश्वास वाढण्यास भीती दूर होण्यास आणि नकारात्मकता दूर होवून लोकांना प्रेरणा मिळण्यास मदत मिळणार असल्याचं म्हटलं आहे देशमख महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे याआधी सी बी आय नं त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे हा गुन्हा दाखल केला आहे सीबीआयनं त्यांची चौकशी केली असून सध्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी अनिल देशमुख यांच्यावर खंडणीसाठी दबाव टाकत असल्याचे आरोप केले आहेत नड़डा सोनिया काँग्रेस नेते आपल्या राजकीय लाभासाठी खोट्या बातम्या पसरवून जनतेमध्ये भीतीचं वातावरण तयार करत आहेत असा आरोप भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केला या संदर्भात त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज पत्र पाठवलं आहे देश संपूर्ण ताकदीनं कोरोना विरोधात लढा देत असताना कॉंग्रेस नेते देशात संभ्रमाचं वातावरण पसरवत आहेत असं नड्डा यांनी या पत्रात म्हटलं आहे अन्य विकसित देशांप्रमाणेच भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण याआधीच सुरू करण्यात आलं आहे कोरोना विरुद्धच्या या लढ्यात केंद्र आणि राज्य एकत्रितपणे काम करत आहेत पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांशी वारंवार संवाद साधत आहेत असं नड्डा यांनी म्हटलं आहे

भाजपा शासित राज्यांमध्ये सर्व नागरिकांचं लसीकरण मोफत होत आहे कॉंग्रेस शासित राज्यांनीही ते करावं असं नड्डा म्हणाले सेन्ट्रल व्हीस्टा प्रकल्पाची मागणीही यूपीए सरकारच्या कार्यकाळात लोकसभा अध्यक्षांनी केली होती असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केल्यानंतर आरक्षण द्यायचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींचा असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं न्यायालयाच्या या निर्णयाच्या अनुषगानं आता केंद्र सरकारनं या प्रश्नात लक्ष घालावं आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पावलं उचलावित यासाठी राष्ट्रपतींना केलेल्या विनंतीचं पत्र शिष्टमंडळानं राज्यपालाना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं राज्यपालांनीही राज्याची मागणी केंद्र सरकारकडे मांडायचं आश्वासन दिलं असं मुख्यमंत्री म्हणाले या प्रशावर आपण पंतप्रधानांची वेळ घेऊन त्यांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले सद्यस्थितीत मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्यामुळे त्याअनुषगानं मराठा समाजाला दिलासा मिळावा यासाठीच्या गोष्टी विचाराधीन आहेत लवकरच त्यासंदर्भातली माहिती देऊ असं त्यांनी सांगितलं शाही इमाम कोरोना संकटकाळांत संसर्ग रोखण्यासाठी मुस्लिम बांधवांनी आगामी इद उल फित्र निमित्त होणाऱ्या प्रार्थना आपापल्या घरातूनच कराव्यात असं आवाहन दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी केलं आहे तसंच फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम मुफ्ती मुकर्रम अहमद यांनीही नागरिकांना कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळावेत आणि संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षा उपायांच पालन करावं असं आवाहन केल आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार